संप मागे घेतल्याची घोषणा बेस्ट कामगार नेते शशांक राव यांनी दुपारी वडाळा इथं कामगार मेळाव्यात केली रजा भत्ता शैक्षणिक भत्ता आर्दींना मंजुरी त्याचबरोबर कर्मचा यांच्या वेतनात किमान सात हजार रुपयांची वाढ आणि ही वेतनवाढ जानेवारी महिन्याच्या पगाराबरोबरच मिळण्याची तसंच या मागण्यांच्या पूर्ततेची हमी लेखी मिळाल्याचं सांगत राव यांनी संप यशस्वी झाल्याचं जाहीर केलं त्रिसदस्यीय समितीचा अहवाल हा बेस्ट कर्मचा यांच्या अस्तित्वालाच धोका होता हा अहवाल बाजूला ठेवण्याचे निर्देश दिल्याबद्दल राव यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे आभार मानले या संपाच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी झाली सुनावणी दरम्यान कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींची मध्यस्थ म्हणून नेमणूक करुन तीन महिन्यात चर्चा पूर्ण करून अहवाल द्यावा असं न्यायालयानं सांगितलं आहे

कर्मचाऱ्यांना दहा टप्प्यांत वेतनवाढ दिली जाईल असं बेस्ट प्रशासनानं म्हटलं आहे वेतनश्रेणीच्या मागणीसह पहिल्या दहा मागण्यांवर कर्मचारी संघटनांची सहमती झाली आहे संपकरी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करणार नसल्याचं आश्वासन राज्य सरकारनं न्यायालयात दिलं संप मागे घेतल्यानंतर संध्याकाळी चारच्या सुमारास बेस्टच्या वडाळा आगारातून पहिली बस निघाली सूक्ष्म सिंचन पद्धत कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचं स्वरूप बदलण्यास सक्षम असल्याचं मत केंद्रीय जलसंपदा आणि नदी विकास मंत्री नीतिन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे नवव्या आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेचं आज त्यांनी औरंगाबाद इथं उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते केंद्रीय जलसंपदा राज्यमंत्री अर्जुन मेघवाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते पाणी वाचवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार अनेक नवीन उपाययोजना करत असल्याचं गडकरी यांनी सांगितलं पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पीक पद्धती ठरवण्याची वेळ आली असल्याचं त्यांनी म्हटलं

भारतीय निर्यात आयात बैंक अर्थात एक्सिम बैंकेचं पुनर्भांडवलीकरण करण्यासाठी सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी वार्ताहर परिषदेत दिली

ऑनलाईन आयकर विवरणाची प्रक्रिया सोपी करण्याच्या उद्देशानं एकीकृत ई फाईलिंग आणि केंद्रीकृत प्रोसेसिंग परियोजना दोन ला मंत्रीमंडळानं मान्यता दिली ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर आयकर कर विवरणाची प्रक्रिया केवळ एका दिवसात पूर्ण होईल

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खाणकामासंदर्भात सुरक्षा विषयक सामंजस्य करार केंद्रिय मंत्रिमंडळानं मंजूर केला रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलीस अधिका यांनी एकत्र येऊन काम करावं असं रेल्वेमंत्री पियुष गोयल म्हणाले नवी दिल्लीत आयोजित रेल्वे सुरक्षेविषयीच्या अखिल भारतीय संमेलनात ते बोलत होते रेल्वेत होणारे गुन्हे रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आणि रेल्वेत अत्याधुनिक यंत्रणा बसवण्याचा सरकारचा विचार असल्याचं ते म्हणाले रेल्वेतल्या गुन्ह्यांना अजिबात थारा दिला जाणार नाही असंही गोयल यांनी सांगितलं

उत्तर प्रदेशातल्या सपा बसपा आघाडीचा पायाच भ्रष्टाचार आणि दलालीवर उभारल्याचं सांगत भाजपा नेत आणि केंद्रीय मंत्री जे पी नङ्डा यांनी सपा बसपा युतीवर घाणाघाती हल्ला चढवला ते लखनौमध्ये भाजपा मुख्यालयात वार्ताहरांशी बोलत होते केंद्र आणि राज्य सरकारनं अनेक लोकोपयोगी कामं केली आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपा सरकारचा विजय निबित असल्याचं नड्डा यांनी सांगितलं ब्रिटनच्या संसदेनं ब्रेक्झिट करार फेटाळल्यामुळे आता प्रधानमंत्री थेरेसा मे यांना अविश्वास ठरावाला सामोरं जावं लागणार आहे

या पराभवानंतर विरोधी मजूर पक्षाचे नेते जेरेमी कार्बन यांनी प्रधानमंत्री थेरेसा मे यांच्या विरोधात अविधास प्रस्ताव मांडण्याची घोषणा केली असून तो आज रात्री उशिरा चर्चेला येण्याची शक्यता आहे पुढील आठवङ्यात आपण संसदेत पर्यायी प्रस्ताव मांडणार असल्याचं मे यांनी खासदारांना सांगितलं अविश्वास प्रस्तावाबाबत उत्तर आयर्लंडच्या डीयुपी या छोट्या पक्षानं तसंच ब्रेक्झिटच्या बाजूनं असणा या पक्षांनी थेरेसा मे सरकारला पाठिंबा दर्शवला आहे ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेत तिस या फेरीत रॉजर फेडररनं सलग विसाव्या वर्षी प्रवेश मिळवला आहे दरम्यान आज झालेल्या पुरुष दुहेरी सामन्यात भारताचा लिएंडर पेस आणि त्याचा जोडीदार एम रेयेस वरेला यांना पराभव पत्करावा लागला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

भारताये किदम्बी श्रीकांत परुपल्ली कश्यप आणि सायना नेहवाल यांनी मलेशियन मास्टर्स बह्नमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे

नवी दिल्लीत नव्या हज विभागाच्या उद्दाटनप्रसंगी ते बोलत होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालयानं या महिलांना कोणत्याही लॉटरी पद्धतीशिवाय हज यात्रेला पाठवण्याची व्यवस्था केली असल्याचं ते म्हणाले

वरिष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सी पी जोशी यांची आज राजस्थान विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जोशी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला तर उपमुख्यमंत्री सविन पायलट यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं सभागृहाच्या नियम आणि पद्धतीनुसार प्रत्येक सदस्याला सदनात जनतेचे प्रश्र मांडण्याची संधी दिली जाईल असं जोशी यांनी अध्यक्ष पदाचा पदभार स्विकारल्यानंतर सांगितलं नवी दिल्ली इथं संरक्षण क्षमता महोत्सवाचं उद्घाटन करताना केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु विभागाचे अतिरिक्त सचिव राजीव बन्सल यांनी इंधन बचतीचं आवाहन केलं आहे

जगभरात पसरलेल्या भारतीय वंशाच्या जनतेच्या नव्या पिढीला भारताशी जोडून घेण्याचा मुद्दा यंदाच्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाच्या केंद्रस्थानी असेल असं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितलं त्या लखनौमध्ये वार्ताहरांशी बोलत होत्या

जम्मू कश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात आज नव्यानं बर्फवृष्टी झाल्यानं संपूर्ण परिसर बर्फमय झाला आहे श्रीनगरमध्ये आज तापमानात घट होऊन हलकी बर्फवृष्टी होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता दरम्यान उद्या वातावरणात थोडी सुधारणा होईल राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या प्रयागराज इथं कुंभमेळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत यावेळी ते विक्षशांती यज्ञासह इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील प्रयागराज इथं कुंभमेळ्याला येणा या भाविकांची गर्दी दिवसागणिक वाढत आहे